याशिवाय आकाशवाणी डीडी न्यूज प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्युब वाहिन्यांवरूनही या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाणार आहे कार्यक्रमाचा प्रादेशिक भाषेतला अनुवाद हिंदी प्रसारणानंतर लगेचच प्रसारित केला जाईल प्रादेशिक भाषेतल्या अनुवादाचं प्नःप्रसारण रात्री आठ वाजता केलं जाणार आहे

एकूण वार्षिक उलाढाल पाच कोटी रुपयांपर्यंत असणाऱ्या वस्तू आणि सेवा करदात्यांना नऊ सी अर्ज भरणं वैकल्पिक राहाणार आहे कोविड साथ टाळेबंदी आणि निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर जीएसटी परताव्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी व्यापारी तसंच उद्योजकांनी केली होती विद्यापीठांच्या अंतिम सत्राच्या ऑनलाईन परीक्षांमध्ये निर्माण झालेल्या अडचणींच्या तपासासाठी चार सदस्यीय सत्यशोधन समिती स्थापन करणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली या चार सदस्यीय सत्यशोधन समितीत उच्च आणि तंत्रज्ञान या दोन्ही विभागांचे संचालक एक उपसचिव आणि तंत्रज्ञान विषयक तज्ज्ञाचा समावेश असेल असं ते म्हणाले या समितीचा अहवाल कुलपती आणि राज्यपालांना सादर झाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार योग्य ती कारवाई करेल असं सामंत यांनी सांगितलं

हिंगोलीत खटकाळी बायपास इथं मंदिर परिसरात आज विधहिंदू परिषेदेच्या कार्यकर्त्यांनी मंदिर प्रवेश आंदोलन केलं घोषणाबाजी करत त्यांनी हनुमान मंदिराचं कुलुप उघडून देवाचं दर्शन घेतलं यावेळी आंदोलनकत्यांनी ढोल वाजवून महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला असं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दुर्गापुजेच्या शुभेच्छा दिल्या आहे भारतीय संस्कृतीत महिलांना विशेष आदर आहे अष्टमी आणि दुर्गा पूजेत त्याचं प्रतिबिंब उमटतं असं कोविंद यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे दुर्गादेवीचे आशिर्वाद सर्व भारतीयांवर राहो अशी कामना उपराष्ट्रपती नायडू यांनी व्यक्त केली आहे दुर्गादेवीनं सगळ्यांच्या आयुष्यात आनंद निरोगी आयुष्य आणि भरभराट आणावी अशा शुभेच्छा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातल्या नागरिकांना विजयादशमी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत विजयादशमीचा सण दुष्प्रवृत्तीवरील सतप्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे सत्याचा नेहमीच विजय होत असतो हा विश्वास या सणाच्या माध्यमातून मिळतो करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी हा सण सुरक्षितपणे साजरा करावा असं आवाहनही राज्यपालांनी केलं आहे ही विजयादशमी सर्वांच्या जीवनात आनंद सुखशांती समाधान व संपन्नता घेवून येवो असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे

साडेतीन मुहूतपैकी एक असलेल्या या मुहूतावर नवी खरेदी नव्या कार्याची सुरुवात केली जाते कोरोनामुळे खीळ बसलेला उद्योग व्यवसाय आता हळूहळू सावरला जात आहे लोकही उत्साहानं पण काळजी घेत सहभागी होत आहेत रत्नागिरी जिल्ह्यात उद्याचा दसराही पारंपरिक पद्धतीनं मंदिराच्या मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे रत्नागिरीची भगवती आडिवरे इथली महाकाली चिपळूणची विंध्यवासिनी तुरंबव गावची शारदादेवी दाभोळ इथली चंडिकादेवी या रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्रमुख मंदिरांसह सर्वच ग्रामदेवतांच्या मंदिरांमध्ये सवाद्य मिरवणुकांनी सोनं लुटण्याचा कार्यक्रम होतो यावर्षी मात्र कोणत्याही मिरवणुकांशिवाय हा कार्यक्रम होणार असून भाविकांनी गर्दी करू नये असं आवाहन मंदिरांच्या व्यवस्थापनांनी केलं आहे दसऱ्याच्या पार्श्वभूमिवर धूळ्यात बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होतांना दिसत आहे त्यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे नवीन कपड्यांसह वाहन इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सोने चांदीचे दागिने गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीला अनेकांनी प्राधान्य दिले आहे दरम्यान विजयादशमीनिमीत्त दरवर्षी मुंबईतल्या गिरगावं चौपाटीवर होणारा रावण दहनाचा कार्यक्रम यावर्षी होणार नसल्याचं पालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे कोरोनाविषयी जागृतीसाठी केंद्र सरकारनं सुरु केलेल्या मोहीमेत सहभागी होत गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ राजाभाऊ मुनघाटे यांनी नागरिकांना मास्क लावणं सुरक्षित अंतर राखण आणि हात धुणं या त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे

त्यामुळे कोकणातल्या शेतकऱ्यासाठी मदतीचे निकष बदलून स्वतंत्र पछेज जाहीर करावं अशी मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे ते आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते

ते आज सांगलीत वार्ताहरांशी बोलत होते या नुकसानीपोटी राज्य सरकारनं जाहीर केलेल्या दहा हजार कोटी रूपयांच्या आर्थिक मदतीत कृषी खात्यातल्या नुकसानीवर अधिक भर दिला असल्याचं त्यांनी सांगितलं

पुढच्या तीन दिवसात उरलेले पंचनामे पूर्ण करू शेतावर न जाता नुकसानीचे पंचनामे केले तर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असंही कदम यांनी यावेळी स्पष्ट केलं

जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन नुकसानीसाठी शासनानं कोणतीही मदतीची भूमिका जाहीर केली नाही असा आरोपही युवा मोर्चानं केला आहे

अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना खावटी योजनेचा लाभ लवकरात लवकर मिळावा आणि कागदपत्रांची पुर्तता लवकर व्हावी हा या अभियानाचा उद्देश आहे

खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांना रेमडेसिविर इंजेक्शन वाजवी किंमतीत मिळावं यासाठी शासनानं त्याचे दर निश्चित केले आहेत

रुग्णांना वेळेवर आणि वाजवी किंमतीत रेमडेसीविर इंजेक्शन मिळावं यासाठी जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त यांनी दक्षता घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी केलं आहे

हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे उत्तर प्रदेशमधल्या आरोग्य अधिकाऱ्यांशी दूरदृष्यसंवाद प्रणालीचा माध्यमातून संवाद साधताना ते बोलत होते जर येत्या उत्सवाच्या काळात आणि हिवाळा ऋतूमधे या आजाराविरोधात पुरेशी खबरदारी आणि उपाययोजना केल्या तर आपण या लढाईत चांगल्या स्थितीमधे असू असा विश्वासही हर्षवर्धन यांनी व्यक्त केला कोरोना प्रतिबंधात्मक छोट्या पण आवश्यक उपायांवर अधिक भर दिला तर कोरोनाविरुद्धच्या लढाईला मोठं बळ मिळतं असंही डॉ हर्षवर्धन यावेळी म्हणाले केंद्र सरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे

याच काळात साडेसहाशे कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला

राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे फडणवीस यांनी स्वतः ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली कोरोनाचं निदान झाल्यानंतर आपण विलगीकरणात असून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु केले आहेत असं त्यांनी ट्विटरवरून कळवलं आहे आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे